बारामुल्ला जिल्ह्यात सोपोर इथं झालेल्या या हल्ल्यात एक नागरिकही ठार झाला आहे या संपूर्ण भागाची नाकेबंदी करण्यात आली असून दहशतवाद्यांचा शोध सुरू असल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे

आज डॉक्टर दिनाच्या निमित्ताने केलेल्या ड्वीटमध्ये पंतप्रधानांनी या संकटकाळात डॉक्टर तसंच परिचारिका भगवंताचं रूप असल्याचं म्हटलं आहे देशासाठी सेवा देणाऱ्या सर्वांचा सन्मान करणं हे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे

रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी देत असलेल्या अमूल्य योगदानासाठी जावडेकर यांनी डॉक्टरांचे तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार्टर्ड अकांउटंट अर्थात सनदी लेखापाल दिनानिमित्त देशातल्या सनदी लेखापालांचा गौरव केला आहे देशाची मजबूत आणि पारदर्शी अर्थव्यवस्था सुनिशिचित करण्यामध्ये सनदी लेखापाल महत्वाची भूमिका निभावत असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या द्विट संदेशात म्हटल आहे

परभणी जिल्ह्यात नवे तीन कोरोना संक्रमित रुग्ण आढळले

यात नांदेड शहरातल्या अनिकेतनगर भावसार चौक आनंदनगर एकम दर्गा इतवारा इथल्या प्रत्येकी एका आणि कंधार तालुक्यातल्या सोमठाणा उमरज इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे या चारही महिला रुग्ण आहेत

लालबागच्या भव्य गणेश मूर्तीची यंदा प्राणप्रतिष्ठा होणार नाही गणेशोत्सवाला होणारी गर्दी पाहन कोरोना विषाणूचा प्राद्र्भाव होण्याची शक्यता असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान यंदा गणेशोत्सव आरोग्य उत्सव म्हणून साजरा करण्याचं या मंडळानं ठरवलं आहे

यावेळी औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ कल्याण काळे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी उपस्थित राहून वसंतराव नाईक यांना आदरांजली वाहिली

या सप्पाहानिमित्त पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकांना आपल्या आसपासच्या परिसरात झाडं लावण्याचं आवाहन केलं आहे